काल सर्व विभागीय आयुक्तांशी दुरद्रश्य प्रणालीद्वारे लसीकरणाबाबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते

लसीकरणाचा वेगही वाढवून येत्या तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटातल्या सर्वाँना दोन मात्रा द्यायच्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोविड लस वाया जाण्याचं प्रमाण महाराष्ट्रात सहा टक्के आहे ते शून्यावर आणण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली येणारा उन्हाळा लक्षात घेऊन सर्व लसीकरण केंद्रांवर पिण्याचं पाणी स्वच्छतागृह तसंच उन्हापासून संरक्षणाची व्यवस्था उभारावी अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण कोविड जनजागृती रुग्णखाटा तसंच वैद्यकीय कर्मचारी संख्येसंदर्भात आरोग्य विभागाला आवश्यक सूचना दिल्या

यासंदर्भात केंद्र सरकारकडून मंजूरी मिळाली तर वर्षभरात उत्पादन सुरू करता येईल अशी माहिती हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संदीप राठोड यांनी दिली याअंतर्गत कोविड लसीच्या दरमहा एक कोटी मात्रांचं उत्पादन करता येऊ शकेल हाफकिनच्या परेल किंवा पिंपरी केंद्रात हे उत्पादन होऊ शकेल त्यासाठी थोड्याफार प्रमाणात अतिरीक्त मन्ष्यबळ आवश्यक असेल असंही ते म्हणाले

अपात्र आणि प्रद्षण करणारी वाहनं भंगारात काढल्यानं देशात मोठं परिवर्तन घडून येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला जुन्या वाहनधारकांना सवलत दिली जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

देशातले सर्व टोलनाके एका वर्षात हटवले जातील आणि त्या ऐवजी जीपीएसवर आधारित टोलवसुली प्रणालीची अंमलजबावणी केली जाईल अशी माहितीही गडकरी यांनी लोकसभेत दिली

भागवत कराड यांनी काल राज्यसभेत शून्य प्रहरात केली मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांसह इथे असलेल्या विविध उद्योग व्यवसायांसाठी हा निर्णय लाभदायक ठरेल असं कराड यांनी नमूद केलं सामाजिक आणि आर्थिक दुष्ट्या मराठवाड्याचा विकास होणं आवश्यक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं

निधी उपलब्ध झाल्यानं येत्या आठवडाभरात शिक्षकांचे थकलेले पगारही होतील अशी माहिती शिक्षण उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिली आहे

सामाजिक माध्यमांवर या परीक्षांविषयी पसरवल्या जात असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन शिक्षण मंडळानं केलं आहे

जालना बीड जळगाव नाशिक पुणे तसंच पैठण रस्त्यावर एकूण सहा ठिकाणी हे तपासणी नाके उभारून प्रवाशांची तपासणी केली जाईल कोविडची लक्षणं आढळणाऱ्या प्रवाशांची अँटिजेन चाचणी केली जाईल असं महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी सांगितलं दरम्यान कोविड नियमांचं उल्लंघन करून खासगी शिकवणी वर्ग सुरू ठेवणाऱ्या दोन जणांविरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला

या प्रवाशांच्या चौकशीसाठी आरोग्य सहाय्यक व्ही

कांबळे यांची पथक प्रम्ख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पीव्हीआर चौक इथं दररोज पहाटे पाच ते सकाळी साडे आठ दरम्यान प्रवाशांची चौकशी केली जाईल प्ण्याहून येणाऱ्या प्रवाशांना प्ढील तीन दिवस विलगीकरणात राहण्यास सांगण्यात येईल दरम्यान लातूर शहरात महानगरपालिकेनं तिसरं कोविड लसीकरण केंद्र कार्यान्वित केलं आहे या केंद्रावर लसीचा फक्त दुसरा डोस दिला जाणार आहे

ते काल बीड इथं आढावा बैठकीत बोलत होते रुग्णांचं विलगीकरण सामाजिक अंतर मास्कचा वापर आणि निर्जंतुकीकरण याबाबत गांभीर्यानं कार्यवाही करण्यात यावी असं त्यांनी सांगितलं बीड जिल्हा रुग्णालयात कोविड तपासणी केंद्र सुरु करावं द्रवरुप प्राणवायू साठा आणि निर्मिती प्रकल्प तातडीनं कार्यान्वित करावेत अशी सूचनाही केंद्रेकर यांनी केली

ते म्हणाले पावणेदोन लाख ज्येष्ठ नागरिक आणि पन्नास हजार को मॉर्बिड लोकांचं आपल्याला लसीकरण करायचंय आणि त्या लसीकरणाची सुरूवात गेल्या आठवड्यापासून केलीय साडेदहा हजार ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण आपण पूर्ण केलंय

जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याठिकाणी सहभागी होतील आणि वेळेत लसीकरण पूर्ण करून आपल्याला सगळ्यांना संरक्षित करता येईल

धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी धर्मग्रू नियमाप्रमाणे धार्मिक विधी करू शकतील मात्र अन्य व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही असं या आदेशात म्हटलं आहे

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा शहरात आजपासून पाच दिवस जनता संचारबंदी पाळण्यात येणार आहे

दरम्यान जिंतूर इथं तहसीलदार सखाराम मांडवगडे आणि उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी काल विनामास्क फिरणाऱ्या तसंच कोव्हिड प्रतिबंधात्मक नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक करणाऱ्या जिंतूर एसटी आगाराला उपविभागीय अधिकारी पारधी यांनी एक लाख रुपये दंड ठोठावला

क्रिकेट अहमदाबाद इथं काल झालेल्या चौथ्या रोमहर्षक टी ड्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर आठ धावांनी दणदणीत विजय मिळवला

या विजयाबोबरच पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं दोन दोन अशी बरोबरी साधली आहे मालिकेतला शेवटचा सामना उद्या खेळला जाणार आहे

या संदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते

देवस्थान परिसराची संरक्षक भिंत पाणीपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या

धर्मराज गोखले यांनी केलं आहे परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे तुती रेशीम उद्योग कुक्कुट पालन मधमाशी पालन शेळीपालन यासारख्या शेतीपूरक व्यवसायांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते या प्रशिक्षणाचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असं आवाहन गोखले यांनी केलं